त्याअंतर्गत महापालिका आय्क्त इकबाल सिंग चहल यांनी आज आदेशा जारी केले

याबाबत सर्व शाळा आणि महाविदयालयांच्या व्यवस्थापकांना याबाबत कळवण्यात आलं आहे

अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदयाच्या भावात आज दीडशे ते चारशे रुपये इतकी वाढ झाली नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर होत असलेली गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या पर्यटन महासंचालनालयानं मार्गदर्शक स्चना जारी केल्या आहेत पर्यटन स्थळी येणाऱ्यांनी ऑनलाईन माध्यमात्न आपलं आरक्षण करावं असं आवाहन करण्यात आलं असून पासष्ट वर्षा वरचे नागरिक दहा वर्षा खालची मुलं गरोदर महिला आणि गंभीर स्वरूपाचा आजार असणाऱ्यांना या ठिकाणी प्रतिबंध राहील पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं यात म्हटलं आहे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या पर्यटनस्थळांवर येणारे पर्यटक या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि अन्य व्यक्तींसाठी या सूचना लागू राहतील नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नववर्षदिनी धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांकरता राज्यसरकारनं मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत प्रवाशांच्या स्रक्षिततेला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण उपाय म्हणून रस्ते वाहत्क आणि महामार्ग मंत्रालय प्रत्येक चारचाकी वाहनात गाडीचालकाच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशासाठी हवेची पिशवी म्हणजेच एअर बॅग लावणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे

मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे

ग्रामपंचायत निवडण्कीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन न करता ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अन्मती उमेदवारांना देण्यात यावी अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य निवडणुक अधिकारी मदान यांच्याकडे पत्रादवारे केली आहे उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी उदया शेवटची तारीख आहे चंद्रप्र जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये बीएसएनएल च्या नेटवर्क मधील अनियमिततेमुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागत आहेत

परभणी इथंही आमदार डॉ रत्नाकर ग्ट्टे यांनीही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन अशा प्रकारची मागणी केली आहे

बालकांना होणाऱ्या न्यूमोनियाला रोखण्यासाठी प्ण्यातल्या सीरम इन्स्टिटय़्टनं तयार केलेल्या न्यूमोसिल या लशीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल दिल्ली इथं केलं

आतापर्यंत ही लस आयात करावी लागत असल्यामुळे ती देशातल्या सर्व बालकांसाठी देणं शक्य नव्हतं आता सीरमनं तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातला बालमृत्यू रोखायला उपयुक्त ठरेल असं मत डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केलं कोरोना काळात मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणं हा गंभीर गुन्हा असून त्याबाबत तात्काळ फौजदारी ग्न्हा नोंदवावा आणि शिक्षण विभागानं त्यावर तात्काळ कारवाई करावी असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत पिंपरी चिंचवड इथं पालकांशी संवाद साधताना काही पालकांनी हा म्ददा उपस्थित केला त्यावेळी गोऱ्हे यांनी हे निर्देश दिले शाळा स्रू करण्यापूर्वी शाळा आणि परिसर सॅनिटाइर करून घ्याव्यात

भारतीय सक्र्यदलासाठी वक्षानिक घडवणाऱ्या नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या चौतिसाव्या त्कडीचा दीक्षांत सोहोळा आज पार पडला

यावेळी कॅप्टन संतोषक्रमार सोरापल्ली यांना मानाची सिल्वर चिता ट्रॉफी देऊन गौरविण्यात आलं कॅप्टन तारीफ सिंग हे उत्कृष्ट उड्डाणाकरता दिली जाणारी कॅप्टन एस

शर्मा स्मृतिचषकाचे मानकरी ठरले

कॅप्टन सचिन गुलीया यांना फ्लेजिंग ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं तर कॅप्टन दिवाकर ब्रह्मचारी यांनी उत्कृष्ट गनरचा किताब प्राप्त केला आणि पी

गौर चषक पटकावला

वाशीम जिल्ह्यात मंगळ्रपीर इथं लोकसहभागातून बनवल्या जात असलेल्या शेततळ्याचं भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी काल केलं जिल्हाधिकारी षण्मगराजन एस यांच्यासह अन्य अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मुंबईमध्ये मंत्रालयातले माजी कक्ष अधिकारी राजेंद्रक्मार गावित आणि त्यांच्या पत्नी तत्कालीन पोलीस निरीक्षक इला गावित यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्या प्रकरणी लाचल्चपत प्रतिबंधक विभागानं ध्ळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

नाशिक इथले आंतराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचं आज निधन झालं

नाशिकच्या पेठे हायस्क्ल मध्ये अध्यापन करणाऱ्या गोटखिंडीकर यांनी मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण केली शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ गणित अध्यापक महामंडळ मराठी विज्ञान परिषद अशा अनेक संस्थांवर त्यांनीपदाधिकारी आणि तज्ज्ञ म्हणून काम केलं राज्य शासनाच्या भास्कराचार्य गणित नगरीचे ते संयोजक समिती सदस्य होते मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत किंचित वाढ तर कोकणात अनेक ठिकाणी घट झाली आहे